ते आज अहमदनगर थें वार्ताहर परिषदेत बोलत होते अहमदनगरमध्ये झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्येचा तपास निपक्षपातीपणे व्हावा हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा सरकारी वकील उज्वल निकम यांची त्यासाठी नेमणूक करावी अश्या मागण्या उद्धव ठाकरे यांनी यावेळी केल्या दोषी आरोपींना कडक शिक्षा व्हावी असंही ते म्हणाले हत्या झालेल्या दोन कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं या दोन्ही कुटुंबाची जबाबदारी शिवसेनेनं घेतली असून त्यांना सर्व प्रकारची मदत शिवसेना करेल अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली शिवसेनेच्या मंत्र्यांना त्यांचे अधिकार वापरू दिले जात नाहीत अशी टीका त्यांनी त्यावेळी केली अहमदनगर जिल्ह्यातल्या केडगाव हत्याकांडानंतर शहरात निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रसंगी खातेबाह्य कृत्य केल्याच्या गंभीर आरोपावरून कोतवाली पोलिस ठाण्यातल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी काल रात्री याबाबतचा आदेश काढला बडतर्फ कर्मचा यांमध्ये अविनाश बर्डे रवींद्र टकले सुमीत गवळी व समीर सय्यद यांचा समावेश आहे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामसह तीनजणांना जोधपूरच्या विशेष न्यायलयानं आज दोषी ठरवलं लवकरच त्यांना शिक्षा ठोठावली जाईल

याप्रकरणी त्रेर दोन आरोपींना मात्र न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं आहे

मात्र न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला होता समावेशकता पुढाकार प्रकल्पासाठी भारतानं जागतिक बँकेशी साडेबारा कोटी डॉलर्सच्या कर्जाचा करार केला आहे आर्थिक व्यवहार विभागाचे सचीव समीर कुमार खरे आणि जागतिक बँकेचे भारतातले कार्यकारी संचालक हिशम आब्दो यांनी काल दिल्लीत या करारावर सह्या केल्या देशात नव्या कल्पनांना प्रोत्साहन देणं स्थनिक उत्पादनांच्या विकासाला चालना आणि व्यावसायिकरणाच्या प्रक्रियेला गती देणं ही या प्रकल्पाची उद्दिष्ट्यं आहेत समावेशक विकासाकरता नाविन्यपूर्ण आणि वाजवी दरातल्या हेलथकेअर उत्पादनांना चालना देणं आणि देशात स्पर्धात्मकता वाढवणं हाही त्यामागचा उद्देश आहे सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यात पिंपोडे बुद्रुक अं सुरू असलेल्या केसरी चित्रपटाच्या चित्रिकरण सेटला काल संध्याकाळी आग लागली त्यात सेटचं मोठं नुकसान झालं आहे आगीचं नेमकं कारण समजु शकलं नाही मात्र शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे चित्रिकरणाच्या सेटसाठी मोठ्या प्रमाणावर लाकूड आणि प्लॅस्टिक साहित्याचा वापर केला असल्यानं आगीनं अल्पावधीत उग्र रूप धारण केलं जवळपास एक तासाच्या प्रयत्नांनंतर अग्निशामक दलानं आग आटोक्यात आणली

या ग्राम पंचायतीसाठी आदर्श आचार संहिता लागू केली आहे

त्याकरता लाभधारकांना गाळ काढण्याच्या यंत्र सामुग्रीचा ब्रेन खर्च सरकार देणार आहे

मुळचे कोल्हापूरचे रहिवासी असलेले आंतरराष्ट्रीय किर्तीचे योगतज्ञ डॉ धनंजय गुंडे यांच आज सकाळी निधन झालं

आज सकाळी मॅर्निंग वॉकला जात असताना गुंडे यांना हृदयविकाराचा झटका आला त्यात त्यांचं निधन झालं